महोत्सवादरम्यान सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन केलं जाणार असुन महोत्सवसाठी राज्य शासनाने अडीच कोटी रुपये अनुदान वाढवून दिल्याची माहितीही पटेल यांनी दिली प्णे मेट्रोचं मुठा नदीपात्रात सुरू असलेलं खांबांचं काम हे राष्ट्रीय हरित लवादाने नेमून दिलेल्या तज्ज्ञ समितीच्या देखरेखीखाली सुरू आहे आणि विभागीय आयुक्त हे या समितीचे अध्यक्ष आहेत हा विषय राष्ट्रीय हरित लवादामध्ये प्रलंबित आहे असं स्पष्टीकरण प्णे मेट्रोच्या वतीनं देण्यात आलं आहे केंद्रीय जल विद्युत संशोधन संस्थेनं दिलेल्या अहवालात नदीपात्रात उभारण्यात आलेल्या मेट्रोच्या खांबामुळे प्ररपरिस्थिती निर्माण होऊ शकते असं म्हटलं आहे या अहवालावर राष्ट्रीय हरित लवाद समितीच्या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार असल्याचं मेट्रोने कळवलं आहे स्वारगेट इथे महामेट्रोतर्फे उभारण्यात येणाऱ्या मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हव मध्रन मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा महापालिकेला देण्यास महामेट्रोने नकार दिला आहे

या सर्व शिक्षकांना कामावर रुजू होण्यापूर्वी कोरोनाची आर

पी सी आर चाचणी करणं बंधनकारक आहे ही प्रक्रिया चालू झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली याशिवाय जिल्ह्यातील शाळांच्या स्वच्छतेचा उपक्रम हाती घेण्यात आला असून प्रत्येक शाळेला थर्मल गन पुरवली जाणार आहे

त्याचबरोबर शाळेत नोंदणी करूनही प्रत्यक्ष शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचीही यावेळी पडताळणी होणार आहे त्यामुळं आता शाळेत प्रवेश घेतलेली किती मुलं प्रत्यक्षात शाळेत येतात याचीही नोंद घेतली जाणार आहे

स्थाई समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांना ही माहिती दिली राज्य सरकारने लागू केलेली नवीन विकास नियंत्रण नियमावली बाजूला ठेवून पुणे महापालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं झोपडपट्टी पुनर्वसनातल्या टीडीआर वापरास प्राधान्यक्रम दिला आहे

शिंदे आणि केसकर यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन दिलं आहे

हवामान आज दिवसभरात प्ण्यात हवामान कोरडं होतं

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत